संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी याबाबत एअर मार्शल राकेश सिंग भदौरिया यांच्याशी बोलून माहिती घेतली या विमानातल्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आपण प्रार्थना करत असल्याचं निवडणूक प्रक्रियेच्या विविध बाजू सांभाळण्यासाठी निवडणूक आयोगानं मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांचे नऊ कार्यगांतयार केले आहेत मतदार याद्यांशी संबंधित प्रश्न मतदान केंद्र व्यवस्थापन निवडणूक आचार संहिता मतदान प्रक्रिया आणि साहित्याची सूची क्षमता निर्मिती आणि खर्च व्यवस्थापन व्यादींचा त्यात समावेश आहे सर्व कार्यगात्यांच्याशी संबंधित विषयाचा आढावा घेऊन येत्या ऑगस्टिर्यंत शिफारसी करतील मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काल नवी दिल्ली क्वे आयोजित कार्यशाळेत ही माहिती दिली

पंजाब नक्तिल बँकेच्या करोडो रुपयाच्या घो िळ्यात आरोपी असलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी फरारी असल्याचं सक्तवसुली संचालनालयानं मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं आहे आपल्याला फरारी घोषित करु नये तसंच ज्या व्यक्तींच्या जबाबावरुन सक्तवसुली संचालनालय आपल्याला फरार घोषित करत आहे त्यांची उल तपासणी करायची परवानगी मिळावी यासाठी चोक्सी यानं दाखल केलेल्या याचिका रद्द कराव्यात अशी मागणी सरकवसुली संचालनालयानं एका प्रतिज्ञापत्राद्वारे केली आहे चौक्सीनं अँधींवा देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असून चौकशीसाठी भारतात येण्याचा त्याचा मानस दिसत नाही असंही प्रतिज्ञापत्रात म्हा लें आहे फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत जर आरोपी स्वतः न्यायालयात उपस्थित झाला तर पुढची कार्यवाही थांबवता येते अन्यथा तिला फरारी घोषित केलं जातं असं संचालनालयानं प्रतिज्ञापत्रात म्हाजिं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी संमारभाच्या उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं कौतुक केलं आहे

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं काल राष्ट्रपतींची भैक्षेतली आणि त्यांना या शपथविधी समारंभाच्या व्यापक आणि जागतिक पातळीवरच्या वार्तांकनासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली भूजलसाठ्यांच्या नमुन्यांचं परिक्षण करुन ते दूषित असेल तर त्याला वापरण्यायोग्य करण्यासाठीच्या पद्धतीचा अभ्यास करावा असे निर्देश राष्ट्रीय हरित लवादानं यासंदर्भातल्या एक समितीला दिले आहेत पालिका प्रशासनांनी पावसाच्या पाण्याची साठवण करुन उपलब्ध केलेलं पाणी दूषित असल्याच्या तक्रारी आल्यानं लवादानं हे निर्देश दिले या समितीमधे केंद्रीय प्रद्षण नियंत्रण मंडळ दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती आणि केंद्रीय भूजल मंडळातल्या सदस्यांचा समावेश आहे यासंदर्भातला अहवाल एक महिन्याच्या आत सादर करावा असे निर्देश लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्शकुमार गोएल यांच्या पीठानं दिले आहेत कस्तुरीरंगन समितीनं नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात काही सुधारणा केल्या असून तीन भाषांच्या निवडप्रक्रियेच्या सूत्रात नव्यानं बदल केले आहेत नागरिकांची मतं जाणून घेण्यासाठी नुकत्याच जाहीर केलेल्या या धोरणाच्या मसुद्यात अनवधनानं काही त्रुपी राहिल्या होत्या अशी माहिती समितीनं काल केंद्रसरकारला दिली आता या मसुद्याची सुधारित आवृत्ती सर्व राज्य आणि नागरिकांच्या प्रतिसादासाठी एक महिन्याकरता अपलोड केल्याचं समितीनं सांगितलं शाळांमधे तीन भाषांच्या निवडप्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या पसंतीला प्राधान्यक्रम देण्यासाठी मसुद्यात सुधारणा केल्याचं केंद्रसरकारनं म्हात्रिं आहे हा मसुदा म्हणजे केंद्रसरकारचं अंतिम धोरण नव्हे तर समितीच्या शिफारशी आहेत असं मनुष्यबळ विकास सचिव आर सुब्रमण्यम् यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे तर यासंदर्भातला निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधितांशी चर्चा केली जाईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी याआधीच सांगितलं आहे देशाच्या अनेक भागात उष्णतेची तीव्र ला कायम आहे

मात्र आज ढगाळ वातावरण आणि वा यामुळे दिल्लीकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे

दरम्यान महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यामुळे या उन्हाच्या काहीलीपासून लोकांना थोडा दिलासा मिळाला सुदानमधे गेले अनेक आठवडे सुरु असलेल्या लष्करी राजवाच्या विरोधात निदर्शनं करण्या यांवर तिथल्या सुरक्षादलांनी केलेल्या कारवाईनंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद आज एक बैठक घेणार आहे

सुदानमधल्या सुरक्षादलांनी कायदा हातात घेतल्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाचे सरविधीस अँधांनियो गुजिस यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे सुरक्षादलांनी खा ुजि क्रिल्या रुग्णालयात अंदाधुंद गोळीबार केल्याच्या वृत्तानं आपल्याला धक्का बसल्याचं गु उस यांनी म्हा किं आहे काल सौदी अरबमधे चंद्रदर्शन झाल्यामुळे आज वि उल फित्र साजरी केली जाईल असं सौदी न्याय विभागानं सांगितलं आहे रमजान महिन्याच्या शेवरी चंद्रदर्शनानंतर मुस्लीम बांधव ईद साजरी करतात

आज कार्डिफ ध्वि अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे उद्या भारताचा पहिला सामना साऊदम्प उ धि दक्षिण आफ्रीकेशी होणार आहे